त्या आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होत्या आगामी विधान सभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर संघटनात्मक तयारीसाठी त्या नाशिक मध्ये आल्या होत्या विधान सभेत भाजपाचेच जास्त उमेदवार निवडून येतील असंही त्या म्हणाल्या

ते आज मुंबई इथं जागतिक युवा कौशल्यदिनाच्या निमित्तानं आयोजीत समारंभात बोलत होते औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं सक्षमीकरण आणि उन्नतीकरण करून शेतकऱ्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी कौशल्य विकास आणि उदयोजकता विभागानं लक्षणीय पुढाकार घेतला आहे येणाऱ्या काळात जगाला सर्वोत्तम कारागीर सुतार प्लंबर परिचारिका आणि शेतकरी देऊ शकणारी व्यवस्था निर्माण करणं आवश्यक असल्याचं मतं राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं गोर बंजारा समाजाच्या शैक्षणिक आणि कौशल्य विकासाच्या योजनांसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं आहे गोर बंजारा जमातींच्या विविध मागण्यांसाठी एका शिष्टमंडळानं आज मंत्रालयात मुख्यमंत्री फडनवीस यांची भेट घेतली या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते गोर बंजारा जमातींच्या तांडा विकासासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध व्हावा यासाठी तांड्याला ग्राम पंचायतीमध्ये गटाचा दर्जा दिला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या जागांमधे झालेली घट अतिरिक्त जागा वाढवून भरून काढली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्ट केलं आहे

या आरक्षणामुळे खुल्या गटातल्या ज्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाही त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती सरकार करेल असं मुख्यमंत्री म्हणाले देशातलं अपघाती मृत्यूचं प्रमाण हे आपल्या विभागाचं मोठं अपयश असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज लोकसभेत मोटार वाहन कायदा सुधारणा विधेयक मांडताना बोलत होते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आपला विभाग मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून प्रशासकीय यंत्रणेतल्या कच्च्या दुव्यांमुळे रस्ते अपघातांचं प्रमाण अद्यापही कमी झालं नसल्याचं गडकरी म्हणाले तमिळनाडूमध्ये रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याबद्दल गडकरी यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी निवडणुक आयोगाच्याच नियमांचं पालन झालं नसल्याचा दावा वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते

विधानसभा निवडणुकीपुर्वी न्यायालयानं निवडणूक आयोगाकडून खुलासा मागवावा आणि आगामी निवडणुका मतपत्रिकांवरच घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली प्रधानमंत्री किसान योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आला आहे

या शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे

यवतमाळ जिल्ह्यात सावरगाव इथं शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं शाळेत सव्वाशे विद्यार्थी पटसंख्या असताना शिक्षक मात्र दोनच असल्याच्या निषेधात विद्यार्थी पालक आणि शाळा समितीनं शिक्षकाच्या नियुक्तीची मागणी करत रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला

एस एल

या प्रक्षेपणाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं इस्रोचे सहाय्यक संचालक बी

गुरुप्रसाद यांनी सांगितलं

भाजीपाला तसंच इंधन आणि विजेचे दर कमी झाल्यामुळे ही घट झाली आहे

जून महिन्यात अन्न धान्याच्या चलन फुगवट्याच्या दरात किंचित घट झाली आहे

घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात झालेली घसरण आणि त्या पार्बभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात केली जाण्याची आशा यांचा सकारत्मक परिणाम बाजारात दिसून आल्याचं सूत्रांनी सांगितलं

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी दूषित येत आहे हे पाणी प्यायल्याने शनिवारपासुन काही नागरिकांना हगवण आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला

घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे यांनी पोर्ला येथील प्राथमिक आरोग्य विभागाचे एक पथक साखरा येथे पाठविले

चिपळूण आणि खेड तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे वाशिष्ठी काजळी आणि अर्जुना नद्यांना पूर आला आहे जगब्डी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे

नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं पुन्हा एकदा चिंता वाढली आहे जुलै महिन्याच्या प्रारंभी जोरदार पाऊस सुरु झाल्यानं अनेक धरणांमध्ये साठा वाढला होता

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं वर्तवली आहे कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल राज्यात गेल्या चोवीस तासांत कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर जोरदार पाऊस पडला मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडयात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्याचंही पुणे वेधशाळेच्या प्रसिद्वी पत्रकात म्हटलं आहे